यावेळी मै नही हम या पोर्टल आणि अप्रक्विं उद्घाटन मोदी करतील व्यक्ती समष्टीसाठी ही संकल्पना असलेल्या या पोर्टलव्दारे सामाजिक प्रश्नांसाठीचे आपले प्रयत्न आणि समाजसेवा संघटित करण्यासाठी आयटी व्यावसायिकांना एक मंच उपलब्ध होणार आहे तंत्रज्ञानाच्या लाभापासून वंचित असलेल्या दूर्बल समाजघटकांना याचा लाभ होईल प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घरक्लांच्या बांधकामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली

मुख्यमंत्री हे या महामंडळाचे अध्यक्ष तर गृहनिर्माण मंत्री अतिरिक्त अध्यक्ष असतील राज्यातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये बहीण बीज मंजूर केली असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे

जम्मू कश्मिरमध्ये श्रीनगरजवळ नौगाम श्री आज सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहिम सुरू केली होती त्यानंतर खबरदारी घेत या परिसरातल्या शालेय संस्था तसंच मोबा िन ठेरेट सेवाही बंद ठेवण्यात आली होती अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली वेस्ट डिज विरुद्ध भारताचा द्सरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज विशाखापट्टणम श्व होत आहे द्पारी दीड वाजता सामना सुरू होईल

आघाडीच्या मजबूत फळीच्या जोरावर आजच्या सामन्यात वेस्ट डिजवर वर्चस्व वाढवण्याचा भारताचा प्रयत्न राहील

त्याचाही परिणाम चलन विनिमय बाजारात दिसून आला